उच्च शिक्षणाच्या परीवर्तनामध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची भूमिका या विषयावरील परिषदेत ते बोलत होते

मातृभाषेतून शिकताना सूजनशीलतेचा चांगला विकास होतो त्यामुळे त्रिभाषा पद्धतीवर भर देण्यात आला आहे तसंच जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती म्हणाले शैक्षणिक धोरण आणि शिक्षण पद्धती ही देशाच्या आशा आकांक्षाची पूर्तता करण्यासाठीचं एक महत्त्वाचं माध्यम आहे अस पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत बोलताना म्हणाले नव्या धोरणाबाबतच्या सर्व शंकांचं निराकरण केल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली सर्व विद्यार्थी सारख्याच क्षमतेचे असं मानून आखण्यात आलेल्या जुन्या धोरणामध्ये बदल होऊन विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीचे विषय शिकण्याचं स्वातंत्र्य आता मिळेल नव्या धोरणात अभ्यासाऐवजी ज्ञान मिळवण्यावर भर देण्यात आला आहे असं ते म्हणाले देशातील सर्व राज्यपाल राज्यांचे शिक्षणमंत्री आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरू परिषदेत द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जयपूर इथं जवाहरलाल नेहरू मार्गावर पत्रिका वृत्तपत्र समूहातर्फे उभारण्यात आलेल्या पत्रिका गेटचे उदघाटन करण्यात येणार आहे या वेळी मोदी यांच्या हस्ते पत्रिका समुहाचे अध्यक्ष गुलाब कोठारी यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे

चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे संसर्गाचं लवकर निदान होऊन मृत्यूदर कमी राखण्यात यश मिळालं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

या रुग्णालयामुळे राज्याच्या पूर्व भागातील रुग्णांना उपचार मिळण्यात सुलभता येईल असं मत योगी आदित्यनाथ यांनी या वेळी व्यक्त केलं नवीन प्रयोगशाळेमुळे राज्यात कोरोन चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवण्यास मोठी मदत होईल असंही त्यांनी सांगितलं कोरोना बाधितांचे प्रमाण आणि मृत्यूदर राज्यात सर्वात कमी असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही उत्तम असल्याचं त्यांनी नमूद केलं

डीआरडीओ भारतानं आज हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकलची यशस्वी चाचणी केली संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं हा एक लक्षणीय आणि महत्त्वाचा टप्पा आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओनं हा नवा टप्पा गाठून आपली क्षमता दाखवून दिली आहे पंतप्रधान डीआरडीओ डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी ध्वनीच्या गतीपेक्षा सहा पट अध्क वेगाने जाणारे विमान विकसित करण्यात यश मिळवले आहे ही क्षमता जगातील मोजक्याच देशांकडे आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे ट्विटर संदेशाद्वारे कौतुक केले आहे जावडेकर निळ्या आकाशासाठी शुद्ध हवा या विषयावरील पहिला वेबिनार आज केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला लोकसंख्या उद्योग वाहनं कचरा आणि धूळ यामुळे हवेतील प्रदूषण वाढलं आहे

देशातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी सरकारतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम बीएस सहा इंधनाचा वापर वायू उत्सर्जना बाबत उद्योगांसाठी सुधारीत नियम रस्ते बांधणी हवेच्या शुद्धतेचे निर्देशांक विजेवरील वाहनाच्या वापराला प्रोत्साहन अशा अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे असं जावडेकर यांनी सांगितलं

वायू प्रद्रषणाबाबत माहिती घेण्यासाठी समीर हे अॅप सर्वांनी डाउनलोड करावं असं आवाहनही त्यांनी या वेळी केलं

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व नियम पाळून कामकाजाला सुरुवात झाली माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ प्रणव मुखर्जी माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर तसंच अन्य दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा शोकप्रस्ताव विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्या संदर्भातील ग्रामपंचायत सुधारणा विधेयक विधानसभेत मांडलं यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र आक्षेप घेतला न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असताना विधेयक आणू नये अशी भूमिका विरोधी पक्षनेत्यांनी मांडली यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधेयक मांडण्याला परवानगी दिल्यानं विरोधकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला उपसभापती पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे दरम्यान तेलंगण आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला देखील आजच सुरुवात झाली आहे

कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मास्क घालणं सुरक्षित अंतर पाळणं याबाबतचे नियम पाळण बंधनकारक करण्यात आलं आहे प्रतिबंधित क्षेत्रातील मेट्रो स्थानकं खबरदारीचा उपाय म्हणून बंदच ठेवण्यात आली आहेत नायडू मुलांमधील पोषणाचा स्तर वाढवण्यासाठी त्यांना नाश्त्यात अथवा माध्यान्ह भोजनात दूध देण्याची सुचना उपराष्ट्रपती एम वेन्केय्या नायडू यांनी केली आहे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याबरोबर झालेल्या चर्चॅदरम्यान नायडू यांनी ही सुचना केली सर्व राज्यांना या संदर्भात विचार करण्यासाठी सूचित करण्यात येईल असं आश्वासन इराणी यांनी यावेळी दिलं तत्पूर्वी पशुपालन आणि डेअरी विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी यांनी नायडू यांची भेट घेतली कोरोना संकटकाळातील समस्यांचा सामना करण्यासाठी कुक्कुटपालन आणि डेअरी प व्यवसायासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती चतुर्वेदी यांनी यावेळी दिली स्मुती इराणी देशातील विविध राज्यांमधील घराघरांत केल्या जाणाऱ्या पोषक आणि पारंपरिक पाककृती जनतेनं केंद्र सरकारच्या संकेत स्थळावर टाकाव्यात असं आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज केलं पोषण महिन्यानिमित्त आयोजित वेबिनार मध्ये आज त्या बोलत होत्या पंतप्रधान पोषण देशातून कुपोषणाच्या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे समृद्ध राष्ट्रासाठी सुयोग्य पोषण महत्वाचं असल्याचं मोदी यांनी पोषण महिन्या निमित्त म्हटलं आहे

बालकं गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पुरेसा पोषक आहार मिळणं याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले पोषण अभियान राबवून देशातील कुपोषणाच्या समस्येचं उच्चाटन करता येईल असा विश्वास शहा यांनी पोषण महिन्या निमित्त व्यक्त केला केंद्रीय पोषण आहार महिन्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते

एक महान देशभक्त असलेल्या मुखर्जी यांनी भारत आणि बांगलादेशातील जनतेसाठी कायम सकारात्मक विचार केला

टेनिस बोपन्ना भारताचा रोहन बोपन्ना आणि कॅनडाचा डेनिस शापोवालोव ही जोडी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी सामन्यांच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे आज त्यांचा सामना जाँ जूलियन रोजर आणि होरिया टेकाऊ या डच रोमानियन जोडीशी होईल

आज चौथ्या फेरीत तिचा सामना ग्रीसच्या मारिया सक्का री बरोबर होणार आहे पाऊस देशभरात यंदा आतापर्यंत दरवर्षीच्या सरासरी पेक्षा सात टक्के अधिक पाऊस झाल्याचं भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ

राजीवन यांनी आज नवी दिल्ली इथं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं नैऋत्य मान्सूनचा लाभ शेतकऱ्यांना होईल आणि यंदा चांगले उत्पादन होईल असं ही त्यांनी सांगितलं

मृत्युंजय मोहोपात्रा यांनी सांगितलं

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार